मात्र त्याआधी एक महत्वाची सूचना कोरोना वाढतोय आरोग्याची काळजी घ्या मास्क योग्य प्रकारे लावा वेळोवेळी हात साबणाने स्वच्छ ध्वा सुरक्षित अंतर आणि कोरोना प्रतिबंधक नियम काटेकोरपणे पाळा

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांची सीबीआय चौकशी करण्याचे निर्देश मुंबई उच्चन्यायालयानं आज दिले

म्ख्य न्यायाधीश न्यायमूर्ती दीपंकर दत्ता आणि न्यायमूर्ती जी

क्लकर्णी यांच्या खंडपीठानं हे निर्देश दिले आहेत सीबीआयची चौकशी चालू असताना पदावर राहणं योग्य नसल्याचं सांगत ग़हमंत्री अनिल देशमुख यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा दिला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी पक्षाच्या नेत्यांची बैठक झाली या बैठकीत देशम्ख यांनी राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली पवार यांनी त्याला सहमती दर्शवल्यानंतर देशम्ख यांनी राजीनामा दिला गृहमंत्री अनिल देशम्ख यांच्या राजीनाम्याच्या पार्श्वभूमीवर म्ख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर भाजपानं टीकास्त्र सोडलं असून त्यांनी सतेत राहण्याचा नैतिक अधिकार गमावला असल्याचं म्हटलं आहे याप्रकरणी ठाकरे गप्प का आहेत असा सवाल भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीयमंत्री रवीशंकर प्रसाद यांनी आज दिल्लीत बातमीदारांशी बोलताना केला या भ्रष्टाचार प्रकरणात आणखी बऱ्याच साखळ्या असण्याची शक्यता आहे त्याबाबत योग्य चौकशी होणं आणि यात गृंतलेल्यांविरुदध कारवाई होणं आवश्यक आहे असं ते म्हणाले माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनीही याप्रकरणी म्ख्यमंत्र्यांवर टीका केली आहे देशम्ख यांच्या राजीनाम्यानं ठाकरे सरकारचं पितळ उघडं पडलं असं ट्विट त्यांनी केलं आहे देशभरात कोविड रुग्णांच्य़ा संख्येत झपाट्यानं होत असलेल्या वाढीच्या पार्श्वभूमीवर एकंदर स्थितीचा आढावा घेण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या ग्रुवारी सर्व राज्यांच्या म्ख्यमंत्र्यांशी बैठक घेणार आहेत व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही बैठक होईल त्यात प्रधानमंत्री लसीकरणाशी प्रश्नांबाबतही म्ख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत नागपूर इथल्या बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यानाचा खासगी भागीदारीतून विकास करण्यासाठी नवीन संस्थेची निवड करावी तेथल्या विकास कामांसाठी शासन सर्वतोपरी मदत करेल अशी ग्वाही म्ख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली या प्राणी उद्यानाच्या कामाची प्रगती तसंच वन विकास महामंडळाच्या कामाचा आढावा म्ख्यमंत्र्यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित बैठकीत आज घेतला त्यावेळी ते बोलत होते सुधारणा करून पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी वेगळेपण दाखवणाऱ्या गोष्टींचा अंतर्भाव करावा अशी अपेक्षा यावेळी मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली आलापल्ली इथल्या वन विभागाच्या आरागिरणी वन विकास महामंडळाला हस्तांतरित करण्यास या बैठकीत मान्यता देण्यात आली मार्डच्या मागण्यांसंदर्भात म्ख्यमंत्री आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री प्र्णपणे विचार करतील आणि निर्णय घेतील मात्र ही संप करण्याचा वेळ नाही असं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे ते आज जालन्यात बातमीदारांशी बोलत होते निवासी डॉक्टरांचा प्रश्न वैद्यकीय शिक्षण खात्याशी संदर्भात असून मार्डचा नेहमीच सहान्भूतीनं विचार केला जातो त्यांनी कोविड महामारी चालू असताना संपाचा विचार करणं बरोबर नाही मार्डची सेवा महत्वाची असून त्यांनी या वेळेचं भान ठेवावं असं टोपे म्हणाले

जाधव सलग चौथ्यांदा स्थायी समितीचे अध्यक्ष झाले आहेत

तर तीन जण तटस्थ राहिले एक सदस्य गैरहजर होते अन्य एका सदस्याला मतदानाचा हक्क नाही उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा हे अपेक्षित होतं मात्र तो उशीरा आला आहे अशी प्रतिक्रिया विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडनवीस यांनी दिली आहे आरोप झाल्यावरच देशम्खांनी राजीनामा द्यायला हवा होता या संपूर्ण प्रकरणात मुख्यमंत्र्यांचं मौन अस्वस्थ करणारं आहे असं देवेंद्र फडनवीस म्हणाले राज्याचा प्रमुख म्हणून मुख्यमंत्र्यांनी समोर येऊन जनतेला आश्वस्त करायला हवं होतं असंही ते म्हणाले तर लोकशाहीत जो च्केल त्याला शासन झाल्याशिवाय लोकशाही सुदृढ होणार नाही राज्यात श्रष्टाचाराचा कळस झाल्याचा आरोप भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला

कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी राज्यात काही कडक निर्बंध लावण्याचा निर्णय मंत्रीमंडळानं काल घेतला

हे निर्बंध लावतांना राज्याच्या अर्थचक्राला धक्का लागणार नाही तसंच कामगारांना त्रास होणार नाही याची काळजी घेतली असून लोकांची गर्दी होणारी ठिकाणं बंद करण्यावर भर दिला आहे मात्र शेतीविषयक कामं सार्वजनिक आणि खाजगी वाहत्क स्रळीतपणे स्रूच राहील

यातून वैद्यकीय आणि इतर अत्यावश्यक सेवांना वगळलं आहे याबाबत शासनानं नियमावली जारी केली आहे

कोविड साथीच्या पार्श्वभूमीवर यावेळी हा कार्यक्रम ऑनलाईन होणार आहे विविध म्द्यांवर स्वारस्य असलेल्या अनेक प्रश्नांबाबत एक आकृतीबंधात एक संस्मरणीय चर्चा या कार्यक्रमातून घडेल असं ट्विट मोदी यांनी आज केलं आहे परीक्षेच्या ताणाला कसं सामोरं जावं याबाबत प्रधानमंत्री विदयार्थी शिक्षक आणि पालकांना या कार्यक्रमातून उपाय सुचवतील

अल्पसंख्यांक कार्यमंत्री नवाब मलिक यांनी ही माहिती दिली या स्पर्धेत सहभागी होणाऱ्यांना एका ठिकाणी अलगीकरणात रहावं लागणार आहे या सर्व खेळांडूचं लसीकरण व्हावं अशी मागणी भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं केली आहे

रेमडेसिव्हीर सारख्या औषधांचा काळाबाजार रोखण्यासाठी राज्य सरकारनं तातडीनं पावलं उचलावीत आणि ही औषधं कोरोना रुग्णांना कमीत कमी दरानं उपलब्ध करून दयावीत अशी मागणी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांनी केली आहे ते आज मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते सर्व पत्रकारांना पहिल्या फळीतले कोरोना योदधे मानून त्यांचं प्राधान्यानं लसीकरण करावं अशी मागणीही त्यांनी केली

सिंध्द्र्ग जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढू लागलीय

या काळात पूर्व विदर्भात त्रळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता ही हवामान विभागानं व्यक्त केली आहे